त्याखालोखाल मध्यप्रदेश आणि गुजरातचा क्रमांक लागतो

जिल्हयात आतार्पयत कोरोनामुळं आठ जणांचा मृत्यु झाला आहे

इतर ठिकाणी मात्र रुग्णांची संख्या स्थिरावली आहे ठाणे ग्रामीणमध्ये तीन तर उल्हासनगर अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर भागात प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे

यातले तीन नमुने पॉजिटिव्ह आढळले आहेत दोन जणांचा अहवाल प्राप्त व्हायचा असल्याची माहिती घाटीच्या वैदकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे यवतमाळ जिल्ह्यात महागाव तालुक्यातल्या एका रहिवाशाचं आज पहाटे निधन झालं काल सकाळी त्याला रुणालयात दाखल केलं होतं त्याच्या लाळेचे नमुने चाचणीसाठी नागपूरला पाठवले असून वैद्यकीय अहवाल अजून आलेला नाही श्वसनाचा त्रास आणि निमोनिया मुळे त्यांचा मृत्यु झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे सातारा जिल्हयात काल कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या एका युवकाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे

नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधीतांची संख्या वाढत चालली असून काल प्राप्त झालेल्या अहवालात मालेगावमधली एक आणि नाशिक शहरातले दोन असे एकूण तीनजण कोरोनाबाधित असल्याच स्पष्ट झालं आहे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज देशातल्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक धेतली

दक्षिण मुंबईत कोरोनाचा धोका वाढू लागला आहे

हा विभाग ब्लू झोन म्हणून घोषित आहे तो रेड झोन मध्ये जाऊ नये म्हणून प्रशासन विविध उपाय योजना करत आहे काल पोलिसांनी दीड तास पथसंचलन केलं मोगल मशीद ते भेंडी बाजार जंक्शन अशा दीड़ तासांच्या पथसंचलनात पोलिसांनी जनजागृती बरोबरच लोकांना बाहेर न पडण्याचं आवाहन केलं टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर कृषी मंत्रालयानं खरीप हंगामात पिक काढणी आणि मळणी या संदर्भात काही प्रमाणित मार्गदर्शक सूचना सर्व राज्यांना जारी केल्या आहेत तसंच शेतकऱ्यांच्या मलाची ने आण करण्यासाठी विशेष योजनाही मंत्रालयानं तयार केली आहे शेतकरी सहकारी संस्था यांना थेट शेतमाल खरेदी करण्याचे निर्देश दिले आहेत घाऊक स्वरूपात हा माल घ्यायला सांगितलं आहे

हे बंदी सात वर्षापेक्षा कमी कालावधीची शिक्षा भोगत होते

कोरोना प्रसार रोखण्यासाठी घातलेले निर्बंध वेळेआधीच उठवले तर कोरोनाचा प्रसार अधिक वेगानं आणि धोकादायक होऊ शकतो असं जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलं आहे बाधित देशांमध्ये हे निर्बंध टप्प्याटप्प्यानं विचापूर्वक शिथिल करण्यासाठीच्या धोरणावर संघटना विचार करत आहे असंही त्यांनी म्हटलं आहे सध्या जगभरात कोरोनानं दगावलेल्यांची संख्या एक लाखावर गेली आहे

युरोपातल्या स्पेन ईटली जर्मनी आणि फ्रान्समध्ये या विषाणूच्या प्रसारात किंचित घट झाली आहे याचं स्वागत करत असतांनाच अफ्रिकी देशांमधल्या ग्रामीण भागात या विषाणूच्या वाढत्या संक्रमणाबाबत संघटनेनं चिंता व्यक्त केली आहे

मच्छिमारी मत्स्योत्पादन साठवणूक आणि खरेदी विक्रीला परवानगी दिली आहे मात्र या सर्व हालचालींमधे स्वच्छता तसंच एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखणं ही त्या त्या उद्योगाची जबाबदारी राहील असं केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना लिहीलेल्या पत्रात म्हटलं आहे कोरोना टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर शिधावस्तू उपलब्धता आणि जागरुकतेसाठी राज्यस्तरीय निशुल्क मदत क्रमांक सुरु केला आहे

असोसिएशन ऑफ रेडिओ ऑपरेटर्स फॉर इंडिया अर्थात ए आर ओ आय ने केलेल्या पाहणीतून हा निष्कर्ष काढला आहे

कोरोनाग्रस्ताला सर्वांपासून वेगळे ठेवण्यासाठी वैद्यकीय उपकरणांनी सज्ज अशा दोन खाटांच्या तंबूंचा पुरवठा कानपूरच्या ओएफबी अर्थात आयुध निर्माण मंडळानं केला आहे या वैद्यकीय तंबूंमध्ये वैद्यकीय आणीबाणीच्या स्थितीत रुग्णाची तपासणी इतर आवश्यक उपचार करणे त्यासाठी वैद्यकीय उपकरणं जोडण्याची सूविधा आहे ईस्टर म्हणजे प्रभू येशूचा मृत्यूवर विजय आहे अशा शब्दात राज्यपाल भगतसिंह होशियारी कोश्यारी यांनी राजभवन इथून जारी केलेल्या प्रसिद्दी पत्रात त्यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत प्रभू येशूचा दयाळूपणा गरजू विस्थापितांच्या उत्थाना करता सर्वांनाच प्रेरणा देत राहील असही या पत्रकात म्हटलं आहे नवी मुंबईत तक्का गावातल्या एका इमारतीच्या गच्चीवर पार्टी करणाऱ्या भाजपा नगरसेवक अजय बहिरासह दहा जणांना काल रात्री पनवेल शहर पोलिसांनी अटक केली स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या तसंच समतेच्या विचारासह सामाजिक परिवर्तनाची आणि प्रबोधनाची दिशा देणाऱ्या क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी महात्मा फुले यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदराजली वाहिली आहे जातीव्यवस्थेविरोधात त्यांनी दिलेला लढा आणि महिलांच्या शिक्षणासाठी महात्मा फुले यांनी केलेलं कार्य कायम स्मरणात राहील अशा शब्दात उपराष्ट्रपतींनी ट्विटरवरून आदरांजली वाहिली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा या आपल्या शासकीय निवासस्थानी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं बहुजन समाजाला ज्ञानाचा प्रकाश दाखवून वैचारिक गुलामगिरीतून मुक्त करण्याचं श्रेय क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांना आहे त्यांचे सत्यशोधक विचारच महाराष्ट्राला पुढे घेऊन जातील असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महात्मा फुले यांना आदरांजली वाहताना व्यक्त केला सर्वांनी आपापल्या घरात थांबूनच महात्मा फुले यांच्या विचारांच कार्याचं स्मरण करावं जयंतीचे जाहीर कार्यक्रम आयोजित करु नयेत असं आवाहन अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केलं आहे